आंतरराष्ट्रीय महिलादिन जगात लिंगभावसमानता प्रस्थापित करण्यासाठी मदत करणं महिलांचं यश आणि वाढता वावर साजरा करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा होतो मी समानतेची पिढी आहे मला महिला हक्कांविषयी जाण आहे ही यंदाची संकल्पना आहे जगभरात अजूनही महिलांना त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या पुरुष सहकांच्यांच्या तुलनेत कमी मोबदला मिळतो आणि व्यवसाय किवा राजकारणात अजूनही स्त्रिया समान संख्येनं सहभागी नाहीत मात्र अलिकडच्या काळात स्वियांचे हक्क आणि स्त्रीमुक्ती याविषयीच्या विचारांबाबत स्त्रियांच्या तसंच समाजाच्याही दृष्टिकोनात लक्षणीय बदल पहायला मिळतो आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज सकाळी राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक नारी शक्ति पुरस्कार प्रदान करणार आहेत महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात विशेषतः असुरक्षित आणि उपेक्षित महिलांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीं तसंच संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी दरवर्षी हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो प्रधानमंत्री आज नवी दिल्ली इथं आपल्या निवासस्थानी नारी शक्ति पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच ट्विटर खातं आजचा दिवस यशस्वी महिला हाताळणार आहेत सर्वच क्षेत्रांत महिलाचं सक्षमीकरण करण्याचा सरकारचा निर्धार पक्का आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे महिला सक्षमीकरण आणि लिंगभाव समानता साध्य करण्याबाबतच्या प्रगतीचा परामर्श घेण्याची संधी या महिला दिनामुळे प्राप्त होते असं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्तच्या संदेशात संरक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे

यात आठ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचाही समावेश आहे संपूर्णपणे महिला कर्मचारी दलामार्फत संचालित आणि समर्थित विमान उड्डांण करणारी एअर इंडिया ही कदाचित एकमेव विमानसेवा असेल असं एअर इंडियाच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे कोरोना विषाणूचा संसर्गामुळे निर्माण झालेली स्थिती आणि त्याचा सामना करण्यासाठी विविध मंत्रालयानी केलेल्या कार्यवाहीचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल एका बैठकीत आढावा घेतला नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते या विभागाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजनांचं प्रधानमंत्री कौतुक केलं संभाव्य परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहायला हवं असं सांगून ते म्हणाले की सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय साधून जनतेत या रोगाबाबत जागृती आणि खबरदारीचे उपाय योजण्यासाठी काम करावं संबंधित अधिकाऱ्यांनी या रोगाच्या निवारणासाठी जगभरात उपलब्ध असलेले सर्वोत्तम उपाय अवलंबावेत अशी सूचना त्यांनी केली लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं तसच या विषाणू संसर्गापासून लांब राहण्यासाठी काय करावं आणि काय करू नये याबाबत जनतेला सातत्यानं माहिती देत रहावं असही ते म्हणाले कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यास त्या भागात कुठल्या ठिकाणी विलगीकरण केंद्रं स्थापन करता येतील याचा शोध घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले कोरोना संसर्गाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली औषधं तसच इतर साधनसामग्रीचा पुरेसा साठा आहे की नाही याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला नागरिकांनी अफावांवर विश्वास ठेवू नये तसंच घाबरुन जाऊ नये असं आवाहन यापूर्वीचं प्रधानमंत्र्यांनी केलं आहे या बैठकीत आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी राज्यांबरोबर प्रभावी संमन्वय आणि त्वरित प्रतिसाद देण्याच्या गरजेवर भर दिला

सर्व नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या सरकारच्या वचनबद्दतेचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला आहे नागरिकांना स्वस्तात उपचार उपलब्ध होण्याच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याबाबत त्यांनी जनतेला आश्वस्त केलं ते काल जनऔषधी दिवसानिमित्त देशभरातल्या जनऔषधी केंद्रांचे लाभधारक आणि केंद्रचालकांशी दूरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे संवाद साधत होते या योजनेमुळे सर्वच आर्थिक स्तरातल्या नागरिकांना औषधींचा लाभ मिळाला आहे असं ते म्हणाले

विमानतळांवर आणि उड्डाणांमधे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची क्षसनाची तपासणी करण्याआधी सर्दीखोकला आणि तापाची तपासणी डॉक्टरांमार्फत करण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक संचालनालयानं दिले आहेत अशी लक्षण आढळणाऱ्या कर्मचाऱ्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्वरित रुणालयात पाठवलं जावं असेही निर्देश देण्यात आले आहेत

सक्तवसुली संचालनालयानं येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याला मनी लाँडरिंग कायद्याखाली आज सकाळी अटक केली

पुरावे आणि अधिक माहिती गोळा करण्यासाठी काल त्याच्या तीनही मुलींच्या घरांवर छापे मारून झडती घेण्यात आली मुंबईत वरळी इथल्या त्याच्या घरावर देखील छापा मारण्यात आला

एच

या कंपनीला नियमबाह्य पद्धतीनं कर्ज वितरित केल्याचा आरोप राणावर आहे गेल्या गुरुवारी रिझर्व्ह बँकेनं येस बँकेवर निर्बंध आणल्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं या कारवाईला सुरुवात केली

मेघालयामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मेघालय लोकशाही आघाडी सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे सध्याच्या पेचप्रसंगावर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी सर्वच पक्षांकडून बैठकीची मागणी होती असं मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी सांगितलं विरोधी पक्ष नेते मुकुल संगमा यांनी तसं पत्रही लिहीलं होतं

जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता एक लाखापेक्षा जास्त झाली आहे

काही देश कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशी खबरदारी घेत नसल्याचं निरीक्षण नोंदवून त्यांनी आवाहन केलं की या संकटाशी सामना करण्यासाठी सर्व देशांनी सज्ज व्हावं शेजारी राष्ट्र प्रथम पूर्वेकडील देशांना प्राधान्य आणि आफ्रिकी राष्ट्रांबाबत भारताच्या असलेल्या धोरणांचा भारताची आर्थिक मुत्सुद्देगिरी हा आत्मा आहे असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे

दुपारी साडेबारा वाजता सामना सुरु होईल या स्पर्धेत भारतानं एकही सामना गमावलेला नाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत